हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

दहा लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्कारचं स्वरुप आहे

या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आशा भोसले यांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत

अनेक राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज निर्धारित तारखेपूर्वी संस्थगित करण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं अधिवेशनाचा समारोप आठ एप्रिलला होणार होता

काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट्रन आठवले यांनी याबाबतचं निवेदन सादर केलं

ते नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय होईल असं चव्हाण म्हणाले

ते काल औरंगाबाद इथं कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते टाळेबंदीबाबत देसाई म्हणाले रुग्णसंख्येची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन आपल्या आरोग्य विभागाने संपूर्ण लॉकडाऊन करा अशा प्रकारची सूचना केली आहे आम्ही मात्र आटोक्यात येईल असा प्रयत्न करत आहोत पूर्ण लॉकडाऊन न करता बंधन घालून किंवा आठवड्याच्या अखेरीला लॉकडाऊन करुन रात्रीचं लॉकडाऊन करुन कशा रितीनं कोरोनाचा संसर्ग रोखता येईल असेच आपण प्रयत्न करत आहोत परंतु आरोग्य विभागाच्या मात्र एकंदर याचा जो वेग आहे रुग्ण दप्पट होण्याचा तो लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच तुम्ही अशा प्रकारचं पाऊल उचला अशा प्रकारची त्यांनी सूचना केली आहे त्याच्यावर सर्व जण आम्ही विचार करत आहोत योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल

नागरिकांना कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहनही देसाई यांनी केलं दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात होळी आणि धुलिवंदनाचा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबतचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा आणि आस्थापना काल बंद असल्याचं दिसून आलं दरम्यान नांदेड जिल्ह्यात टाळेबंदी मागे घ्यावी अशी मागणी लॉकडाऊन अत्याचार विरोधी कृती समितीनं जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे केली आहे छोटे व्यापारी तसंच दैनंदिन मजूरीवर पोट अवलंबून असणाऱ्यांची आर्थिक स्थिती टाळेबंदीमुळे बिकट होत असल्याचं याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे

या मागणीचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं व्यापारी काटेकोर पालन करतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे

जिल्ह्यात नावीन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे

या प्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलं तर दसरा पसार झाला सुभाष चव्हाण असं या आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात दैठणा पोलिस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला

राजेश रापते हे सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीच्या काळातही पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याचं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ योगेश पाटील यांनी कळवलं आहे

परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील तिघांविरोधात या प्रकरणी कारवाई करण्यात आली संजय भेंडेकर प्रेमदास पवार आणि माधुरी मुंढे अशी या तिघांची नावं आहेत

तृतीयपंथीयांना आधारकार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र आणि जनधन बँक खातेही काढून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सुनिता कंकणवाडी यांनी दिली